त्यानंतर या विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समावेश होईल ही विमानं हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताच्या गरजेनुसार अनेक आवश्यक सुविधाही त्यामध्ये आहे

त्यापैकी पाच विमानं भारतात दाखल होत असून अन्य पाच विमानं प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच असल्याचं फ्रान्समधील भारतीय द्तावासानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पूण्याच्या कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनातून महापौर मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा स्टाफ लवकरात लवकर ससून आणि पुणे महापालिकेच्या रूग्णालयासाठी उपलब्ध करावा प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत अधिक कडक कारवाई करा वेळ पडली तर एसआरपीएफची मदत घ्या सध्याची परिस्थिती पाहाता शहरातील स्वयंसेवी संस्था संघटनांचा सहभाग वाढवण्यात यावा अशा महत्वपूर्ण सूचना जावडेकर यांनी यावेळी केल्या कर्करोग संशोधन कर्करोगाच्या रुग्णांना बद्धकोष्ठतेच्या त्रासातून मुक्त करण्यात आयुर्वेदातील औषध प्रभावी ठरते याबाबतचं संशोधन नुकतंचं प्ण्यात झालं असून हा शोधनिबंध यूरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल आँकोलॉजी या जागतिक परिषदेत सादर करण्यात आला

यासंदर्भातील उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

फडणवीस या पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाजपची भुमिका स्पष्ट असुन राज्यात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल होत असंही फडणवीस म्हणाले फडणवीस मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सूरू असलेल्या सूनावणीत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे वकीलांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणं महत्वाचे असल्याने मुख्यमंत्र्यानी यात तातडीनं लक्ष द्यावं अशी विनंती विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे मनसे राज्य सरकारनं महावितरण बेस्ट आणि खासगी वीज कंपन्यांना तत्काळ आदेश देऊन वाढीव वीजदेयकात तात्काळ सूट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं असून हा संवेदनशील विषय राज्य सरकार संवेदनशीलपणे हाताळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संकटामुळे अनेक आस्थापना बंद आहेत अनेक नोकरदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना वीज कंपन्यांनी तफावतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे कोरेगाव भीमा अटक प्रण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय तपास पथकानं काल दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हरिबाबू यांना अटक केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली हरिबाबू हे उत्तरप्रदेशचे रहिवासी असून ते दिल्ली विद्यापीठात इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यानं दिली आहे

टिळक प्रर्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगच्क यांना जाहीर झाला आहे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांनी काल ही घोषणा केली विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरीने पुरस्कार आणि प्रसार त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगच्क यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर योग्य नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल असे डॉ

रेल्वे भारतीय रेल्वेची ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीनं पोर्टलची फेररचना केली जात आहे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी ही माहिती दिली असून भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या संकेतस्थळावरही त्याची घोषणा करण्यात आली आहे ऐक्या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगची सध्याची किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया अतिशय सहजसोपी आणि सर्वसामान्य प्रवाशांनाही सहजपणे हाताळता येईल अशा पद्धतीनं बनवली जात असून त्यासाठी कृत्रिम ब्द्धिमत्तेचा वापर केला जात आहे बुकिंग साठीच्या नव्या पोर्टलवर रेल्वे तिकिटांबरोबरच हॉटेल बुकिंग आणि भोजन व्यवस्थेचाही समावेश केला जाणार आहे याशिवाय नव्या पोर्टलद्वारे प्रवाशांना अपेक्षित असलेल्या प्रवासासाठी उपलब्ध असणारे विविध मार्ग आणि त्यावरून धावणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या त्याचबरोबर त्यातील उपलब्ध आसन व्यवस्था प्रवासाचं नेमकं भाडं आणि प्रतीक्षा यादी याबद्दलची अचूक माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे याशिवाय भारतीय रेल्वेने अवकाश संशोधन केंद्राशी केलेल्या करारामुळं प्रवाशांना गाडीची येण्याची नेमकी वेळ आणि गाडीचा नेमका ठावठिकाणा याबद्दलचीही माहिती उपलब्ध होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी सिंधुदर्ग सीसीटीव्ही संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणण्याची राज्यातील पहिलीच योजना सिंधुद्र्गात प्रत्यक्षात आली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते काल त्याचं ऑनलाईन लोकार्पण झालं याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचे कौतुक आहे असं प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल

डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सद्पयोग जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चांगल्या प्रकारे केला आहे ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे

असं संपर्कमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं

रत्नागिरी पीक पाणी रत्नागिरी जिल्ह्यातली पीक परिस्थिती यावर्षी आतापर्यंत समाधानकारक असली तरी ऐन श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरला असुन पुन्हा पाऊस पडला नाही तर शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

सध्या तर कडकडीत उन्हाम्ळे अखेरच्या टप्प्यातल्या भातलावणीवर परिणाम होण्याची भीती आहे जिल्ह्यात प्रामुख्यानं भाताचं पीक घेतलं जातं

आणखी सात हजार हेक्टरवर लावणी होण्याची अपेक्षा असली तरी ती पावसावर अवलंबून आहे सात हजार हेक्टरवर नाचणीची लावणी झाली आहे मंडणगड आणि दापोली तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानं भातशेतीच्या बरोबरीनं होणारी नारळ सुपारीची लागवड यावर्षी होण्याची शक्यता नाही आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी ललिता केंकरे ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे आमोणकर यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं

ललिता केंकरे यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमधून काम केलं नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या त्या पत्नी होत्या बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणा या सुधा करमरकर आणि ललिता केंकरे या बहिणी होत्या ललिता केंकरे यांनी ललित कालदर्शसह साहित्य संघाच्या अनेक नाटकातून भूमिका साकारल्या

देशपांडे विद्याधर गोखले विजय तेंडूलकर यांच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या सई परांजपे यांच्या कथा आणि इतर चित्रपटांमधेही त्यांनी काम केलं हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार